आरताचं धोरण बदललं आहव्विञाता जगाला दिसळी आणि भारताला त्रास दर्जन्या कोणालाही सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला धुळ व्विथं विविध विकास कामांची पायाभरणी आणि आरंभ करताना तक्काल बोलत होत ग्रेळ्याला मुंबई आणि इंद्रशी जोडणाऱ्या रख्विज्ञ्यांना मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला हजारो खान्दध्यासी यावछी उपस्थित होत याबाबत अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून मध्य प्रदधीआणि गुजरातला समीप असलख्या धुळ्यामध्यझिरत शहरासोबत विकासाच्या स्पर्धेत बरोबरी करण्याची क्षमता आहव्विणि सरकारनं त्यासाठी खान्दधकरिता विविध विकास योजना जल पुरवठा आणि रच्छिस्टिपर्काची कामं हाती घस्तिी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं

राज्यात महिला बचतगटांचं मोठ जाळ आह विचतगटातील महिला या ग्रामीण अर्थव्यवस्थाची कणा व्हाव्यात यासाठी अडीच पट जास्त निधी उपलब्ध करुन दख्यात आला आहा अशी माहिती पंतप्रधानांनी यावर्छी दिली आदिवासींच्या कल्याणासाठी विविध योजना राबवण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं

हल्ल्यानंतर निर्माण झालख्खा परिस्थितीवर विचार करण्यासाठी आणि सरकारकडून उचलण्यात यणिऱ्या पावलांची माहिती दख्खासाठी नवी दिल्लीत काल सर्वपक्षीय बैठक झाली केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतखली झालल्या या बैठकीला गुलाम नवी आझाद शरद पवार संजय राऊत आदी विविध पक्षाच नित्ताउपस्थित होता बैठकीत या हल्ल्याचा कडक शब्दांत निंदा करणारा प्रस्ताव यावळी मंजूर करण्यात आला जम्मू आणि काश्मीर दरम्यान जम्मु आणि काश्मिर यधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रक्तित काल झालखा स्फोटात एक लष्करी अधिकारी शहीद झालआणि एक जवान जखमी झाला आह नियंत्रण राजिसून दिड किलोमीटरवर हा बॉम्ब प्रख्यात आला होता तो निकामी करताना हा स्फोट झाला दरम्यानकाल संध्याकाळी नौशप्तिभागात पाकिस्तानी सैनिकांनी युध्दबंदीचं उल्लंघन करत जोरदार गोळीबार कल्ली जवान अंत्यसंस्कार पुलवामा अतिरक्री हल्ल्यात शहीद झाललाबुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूर इथलाजुवान संजय राजपूत आणि लोणार तालुक्यातील गोवर्धन नगर तांड्यातील जवान नितीन राठोड यांच्या पार्थिव दक्किर काल त्यांच्या मूळ गावी काल हजारो नागरिकांच्या उपस्थितीत भावपूर्ण वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आला अलकापूरच्या जनता कला महाविद्यालयाच्या प्रांगणामध्य शिहिद जवान संजय राजपुत यांच्यावर तर लोणार तालुक्यातील चोरपांग्रा इथं नितिन राठोड यांना गावकऱ्यासह हजारो नागरिकांनी शहीद जवान अमर रहा अशा घोषणा दक्तसाश्रू नयनांनी निरोप दिला

ब्लढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी उस्फूर्त बंद पाळण्यात आला तर पूण मुंबई सोलापूर सह विविध ठिकाणी या हल्ल्याचा तीव्र निषध्तकरण्यात आला नागरिकांनी शहीद जवानांना नमन करत श्रद्वांजली वाहिली तसच मोर्घे काढून पाकिस्तानच्या विरोधात घोषणा दिल्या तसच प्रतीकात्मक पुतळ्यांच दहनही कलि

तर वसई नालासोपारा विरार स्थानकात काल सकाळपासूनच संतप्त रखिक्रवाशांनी रखिक् रोखून धरली होती

आकाशवाणी व्याख्यान आकाशवाणी पुणछिंद्राच्या पुरुषोत्तम लाड स्मृती व्याख्यानमालत्त काल सातारा इथं भाषातज्ञ डॉ गणधीदक्षी यांचं भाषा बोलीभाषा वास्तव आणि आव्हान या विषयावर व्याख्यान झालं

श्रीकांत बहुलकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होता क्रार्यक्रमाच स्विह आयोजक असणाऱ्या रयत शिक्षण संस्थाप्रा अध्यक्ष डॉ

बॅडमिंटन गुवाहाटी इथं सुरु असलख्धा राष्ट्रीय वरिष्ठगट बेंडमिंटन स्पर्धेत साईना नव्विालनं महिला एक्रीया किताब पटकावला तर प्रुष एक्ष्पींत सोरभ वर्मानं बाजी मारत अजिंक्यपद पटकावलं

प्रणव चोप्रा आणि चिराग शद्दी यांनी पुरुष दुहहीीप्रकारांत अर्जुन एम आर आणि श्लोक रामचंद्रन यांनी नमवत या प्रकारांतील अजिंक्यपद पटकावलं हवामान राज्यात काल मध्य महाराष्ट्रात काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलन लक्षणीय झाली तर काही भागात किंचित घट झाली त्यामुळं काल अचानक पुन्हा गारठा जाणवत होता उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं